लोणावळा इथल्या नौसेनेच्या शिवाजी प्रशिक्षण संस्थेच्या उल्लेखनीय कार्याचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज गौरव केला राष्टपतींनी संस्थेच्या समारंभात आज सहभाग घेऊन संस्थेला राष्ट्रपतींचा ध्वज प्रदान करून सन्मानित केलं राष्ट्रपती ध्वज सैन्यदलांच्या संस्थेला दिला जाणारा सर्वोच्च सन्मान म्हणून ओळखला जातो नौदलाच्या एकशे तीस अधिकाऱी आणि सहाशे तीस सैनिकांनी राष्टपतींच्या सन्मानार्थ यावेळी आयोजित शिस्तबद्ध संचलनात सहभाग घेतला आयएनएस शिवाजी संस्थेला या महिन्यात नौदलातील सेवेची पंच्च्याहत्तरर्षे पूर्ण होत आहेत

देशानं या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेतला असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे नवी दिल्लीत या संदर्भात आयोजित एका दोन दिवसीय परिषदेचं उद्घाटन शाह यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते अंमली पदार्थांची तस्करी पूर्णपणे थांबावी यासाठी या संदर्भातील नियंमामध्ये बदल केले जाणार असल्याचंही ग्रहमंत्री यावेळी म्हणाले

ते जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल गिरीशचंद्र मुर्मू आणि वरीष्ठ अधिकाऱ्यांर्ची भेट घेणार आहे या शिष्टमंडळामधे जर्मनी कॅनडा फ्रान्स न्यूझीलंड मेक्सिको इटली अफगाणिस्तान ऑस्ट्रियाउजबेकीस्तान पोलंड आणि य्रोपियन संघाचे राजनैतिक अधिकाऱ्यांचा समावेश आहे

समाजात आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी प्रत्येक शाळेतल्या दोन शिक्षकांची सुदृढ शारिरीक आरोग्यासाठीचे सादेच्छादूत म्हणून केंद्र सरकार नियुक्ती करणार आहे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन मन्ष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक आणि आरोग्य राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी काल नवी दिल्लीत या सदिच्छाद्त उपक्रमाचा शुभारंभ केला

केंद्र सरकारनं गेल्या महिन्यात या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडून एनआयएकडे सोपवला होता शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील सरकारनं त्यावेळी या निर्णयावर टीका केली होती राज्याच्या गृह विभागाला हे प्रकरण एनआयएकडे तपासासाठी सोपवण्यासंदर्भात कोणतीही हरकत नाही असं गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार यांनी म्हटलं आहे केंद्र सरकारला या चौकशीमध्ये हस्तक्षेप करण्याचा पूर्ण अधिकार आहे पण एनआयएकडे तपास सोपवण्यापूर्वी राज्य सरकारला विश्वासात घ्यायला हवं होतं अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात गेल्या आठवड्यात केली होती

पक्षाचे मुंबई अध्यक्ष म्हणून मंगल प्रभात लोढा यांची नियुक्ती करण्यात आली आहे भाजपचे राष्ट्रीय सचिव अरुण सिंग यांनी या नियुक्त्यांची माहिती दिली आहे

याबाबत शासकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळापुढे मांडण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे महाविद्यालय स्थापन करण्याबाबतची बैठक काल मंत्रालयात झाली त्यावेळी भ्जबळ बोलत होते

ते आज औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते तिनही पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहितीही आमदार दानवे यांनी दिली आहे

या निधीतून मोठ्या पटसंख्येच्या शंभर शाळांमध्ये दप्तर ठेवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी दिली आहे